सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर ठेवा

राज्य कोविड आकडेवारी गेले दोन दिवस दैनदिन नवबाधीतांची संख्या कमी होत असताना काल मात्र या संख्येत उच्चांकी वाढ नोंदवली गेली

कोविड आणि लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणखी व्यापक करण्यासाठी या महिन्यात खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्र सर्व दिवस चालू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे शासकीय सुट्ट्यांसह सर्व आठवडी सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यासाठी राज्यांनी आवश्यक ती संपूर्ण व्यवस्था करावी असे आदेश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत लसीकरण मोहिमेचा आवाका आणि गती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी काल सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला

गेल्यावर्षी मार्च मध्ये कोरोनाची साथ सूरू झाल्यापासून मराठा चेंबरतर्फे दरमहा हे सर्वेक्षण करण्यात येतं बाराव्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काल जाहीर करण्यात आले त्यानुसार सूक्ष्म आणि लघू उद्योगांना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका जास्त बसल्याचं दिसतं

सर्व लसीकरण केंद्रांवर या लसींचं वितरण करण्यात आलं त्यानंतर काही केंद्रांवर लसीकरणाला पुन्हा सुरुवात झाली नाशिक वणी येथे देवी मंदिर बंद पाठक महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथिल सप्तशृंग देवी गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत असल्यानं काल पासून पाच दिवसांसाठी देवीचं मंदिर बंद करण्यात आलं आहे गडाच्या परिसरात जनता संचारबंदी स्वयंस्फूर्तीनं पाळण्यास सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथलं मंदिरही सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनानं घेतला आहे आठवडीबाजार सुरू होणार अकोला जिल्ह्यात काल पासून सर्व प्रकारची प्रतिष्ठानं आणि दुकानं पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू राहणार आहेत

तसच ग्रामीण भागातील आठवडी बाजारही दि

एप्रिलमध्ये कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यानं जिल्हा प्रशासनानं आदिवासी विकास विभागाला परत केलेल्या पाच शासकीय इमारती पुन्हा अधिग्रहित केल्या आहेत त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी समाज कल्याण आणि आदिवसी विकास विभागाकडे सोपविण्यात आली आहे

परभणी संचार् बंदीत शिथिलता कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनानं पाच एप्रिलपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीच्या निर्णयात काल काहीशी शिथीलता आणली आता सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व आस्थापनांना सूट बहाल केली आहे अहमद नगर करमाफी कोरोना संकटामुळे शिर्डी शहरातील नागरीक व्यवसायीक आणि हॉटेल चालकांच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांचं गांभिर्य लक्षात घेवून माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली नगरपंचायतीनं दिलेली कराची बिलही भरणे मुश्कील असल्यानं शासनानं करमाफी द्यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली टाळेबंदी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अंशतः टाळेबंदी लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत असल्यानंगेल्या शुक्रवारी झालेल्या बैठकीतच पवार यांनी टाळेबंदीचा इशारा दिला होता

टाळेबंदी व्यापारी महासंघ टाळेबंदी लागू होण्याच्या दिशेनं पुण्याची वाटचाल सुरु झाल्यानं व्यापारी महासंघानं संध्याकाळी सात वाजेपर्यंतच दुकानं खुली ठेवावीत असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं आहे

संपूर्ण टाळेबंदीमूळं होणारं नुकसान टाळण्यासाठी त्या ऐवजी काही निर्बंध अधिक कडक करण्याची विनंती व्यापारी महासंघानं प्रशासनाला केली आहे

या कालावधीत दोन्ही शहरांत मिळून सुमारे पाच लाख अधिक चाचण्या झाल्या आहेत पूणे शहरात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्यानंतर गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान शहरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत होता

मार्चचा द्सरा पंधरवडा अधिक घातक ठरल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे

नमस्कार